कोरोना साथीचा सामना करण्यासाठी या राज्यांना निधीही वाढवण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं

महाराष्ट्रात माझे कुटुंब माझी जबाबदारी सारख्या मोहिमेच्या माध्यमातून कोविडची लढाई अधिक आक्रमकपणे लढत असून त्याचा परिणाम येणाऱ्या काळात मृत्यू दर आणि बाधितांचा दर कमी झालेला आपल्याला दिसेल असं मुख्यमंत्री उद्घव ठाकरे या बैठकीत बोलताना म्हणाले राज्यात सर्वत्र टेलिआयसीयू व्यवस्था उभारून ग्रामीण भागातील रुग्णांना वेळीच उपचार कसे मिळतील हे आम्ही पाहणार आहोत असेही त्यांनी सांगितलं कोविडनंतरदेखील रुग्णांमध्ये वैद्यकीय उपचारांची गरज असून त्यासाठी उपचार केंद्रे सूरु करणार आहोत अशी माहिती ठाकरे यांनी दिली

लोकसभेत मंजूर झालेली विधेयक राज्यसभेतही मंजूर झाली असल्यानं वेळापत्रकाच्या आधीच सभागृहात कामकाज स्थगित करण्याचा निर्णय घेतल्याचं संसदीय कामकाज मंत्री व्ही

व्यकया नायडू यांनी सांगितलं सदनाच कामकाज शंभर टक्के क्षमतेनं झाल्याचंही त्यांनी नमूद केलं कोरोना साथीच्या कठीण काळातही अधिवेशनसाठी उपस्थित राहील्याबद्दल नायडू यांनी सदस्यांचे आभार मानले

लोकसभेच कामकाजही अनिश्चित काळासाठी संस्थगित करत असल्याची घोषणा सभापती ओम बिर्ला यांनी केली

त्याचबरोबर कामगार कल्याणाच्या उद्देशानं मांडण्यात आलेल्या तीन कामगार विषयक विधेयकांनाही राज्यसभेत मंजूरी देण्यात आली दरम्यान अशा महत्त्वाच्या विधेयकांच्या मंजूरीच्या वेळी विरोधी पक्ष सदस्यांच्या अनुपस्थितीबद्दल माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी नाराजी व्यक्त केली काश्मीरी डोगरी हिन्दी इंग्रेजी आणि उर्दू या भाषांना जम्मूकाश्मीरच्या अधिकृत भाषा म्हणून मान्यता देणारं विधेयकही राज्यसभेत मंजूर झालं

नुकत्याच मंजूर झालेल्या दोन्ही शेतकरी विधेयकांना विरोध दर्शवण्यासाठी राज्यसभेत विरोधी पक्ष सदस्यांनी संसद भवनाच्या प्रांगणात आंदोलन केलं या वेळी सरकारच्या या निर्णयाचा निषेध करणारे फलक घेऊन विरोधकांनी आंदोलन केलं नवीन कृषी विधेयकांना समती देऊ नये अशी मागणीही विरोधी पक्षांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे केली आहे

त्यांच्या निधनामुळे आज सर्व शासकीय आस्थापना आणि कार्यालयांवरील राष्ट्रध्वज अध्यावर उतरविण्यात येणार आहेत अंगडी कर्नाटकमधील बेळगावी मतदार संघातून चार वेळा खासदार म्हणून निवडून आले होते त्यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती उपराष्ट्रपती पतप्रधान यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे

या यशासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी डीआरडीओच अभिनंदन केलं आहे भविष्यात संरक्षण क्षेत्रातली आयात कमी करण्यासाठी डीआरडीओ सातत्यानं आणि निश्चयपूर्वक प्रयत्न करत आहे याचा देशाला अभिमान आहे असं राजनाथ सिंह यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे प्रवीण दरेकर मुंबईसह अन्य प्रमुख शहरातील प्रस्तावित गृहनिर्माण संस्था पुनर्विकास योजना लवकरच मार्गी लागणार आहे या प्रकल्पांसाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून अर्थसहाय्य मिळत होते मात्र रिझर्व्ह बँक नाबार्डने निर्बंध घातल्यामुळे ही महत्वाकांक्षी आणि मध्यमवर्गीयांच्या हिताची योजना रखडली होती

नाबार्डचे मुख्य महाव्यवस्थापक एल

रावळ आणि संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते

या गाडीचं आरक्षण आजपासून सुरू होणार आहे केवळ आरक्षण असलेल्या प्रवाशांनाच या गाडीतून प्रवास करता येणार असल्याचं कोकण रेल्वेच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे

विखे अहमदनगर अहमदनगर नगर मनमाड मार्गाची अवस्था अत्यंत वाईट झाली असून कुठल्याही क्षणी रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला होता

त्याच बरोबर या मार्गाच्या पुढील संपूर्ण कामासाठी राज्य आणि केंद्र सरकारकडून निधी मिळवून काम पूर्ण करण्याची तयारी असल्याचं सांगितलं असून तूर्तास आंदोलन न करण्याची विनंतीही चव्हाण यांनी केली आहे या संदर्भात विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सचिवांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठकही बोलावण्यात आली होती बाजार समिती केंद्र सरकारनं शेतीमाल नियमन मुक्ती विधेयक सादर केल्यानंतर सरकारच्या या निर्णयाला सरकारच्या या निर्णयाला राज्यातील व्यापाऱ्यांनी विरोध केला असून बाजार समितीचा सेस हा कर रद्द करावा अशी मागणी करण्यात येत आहे तर दुसरीकडे राज्यातील बाजार समित्यांचे अर्थकारणच सेस वर अवलंबून असल्यानं सेस हा कर अपरिहार्य आहे असं राज्य कृषि पणन मंडळाचे म्हणणे आहे

मात्र आता येऊ घातलेल्या विधेयकाला राज्यातल्या व्यापाऱ्यांनी विरोध केला असून या विधेयकामुळे समितीच्या आवारातील शेतीमाल बाहेरच्या बाजाराच्या तुलनेत चढ्या किमतीत राहतील याचा परिणाम व्यापारावर होणार असून शासनानं सेस हा कर रद्द करावा अशी मागणी केली मात्र बाजार समित्यांच्या आर्थिक समीकरणाचा आढावा घेतला तर सेस हे समित्यांच्या उत्पन्नाचं महत्त्वाचं साधन आहे

सेस रद्द केला तर बाजार समित्या आर्थिक अडचणीत येतील अन् नाही केला तर व्यापारी आक्रमक राहतील सध्या परिस्थितीत असून यावर तोडगा निघावा अशी अपेक्षा समितीशी निगडित सर्वच घटकाकडून होत आहे आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून सीमा चोरडीया पल्स पोलिओ कोरोना विषाणूच्या संकटातून मार्ग काढत मुंबई महानगरपालिकेनं गेल्या रविवारी पल्स पोलिओ लसीकरण मोहीम यशस्वीरित्या राबवली पाच लाख बारा हजारापेक्षा अधिक बालकांना ही लस देण्यात आली

बालकांना स्पर्श न करता लस कशी द्यायची याचं प्रशिक्षण या आरोग्य कर्मचाऱ्यांना देण्यात आलं होतं ज्या बालकांना रविवारी लस देता आली नाही त्यांना उद्यापर्यंत घरोघरी जाऊन लस दिली जाणार आहे

सुभाष भामरे यांच्या निवासस्थानासमोर निदर्शन केली नाशिक नाशिकमध्येही शेतकरी संघटनेच्या आंदोलकांनी खासदार डॉ भारती पवार यांच्या घरासमोर कांदा निर्यात बंदीच्या आदेशाची होळी केली

अंधारवाडी शिवारात बांधण्यात आलेल्या आमिषाकडे वाघीण येत असताना तिला गनद्वारे औषध टोचून बेशुद्ध करण्यात आले वन्यजीव अधिनियमानुसार तिला पिंजराबद करून नागपूरच्या गोरेवाडा वन्यप्राणी बचाव केंद्रात रवाना करण्यात आले ही वाघीण पूर्णतः निरोगी आणि सक्षम आढळल्यानंतर जंगलात सोडण्याचा निर्णय घेतला जाईल अशी माहिती वनमंत्री संजय राठोड यांनी काल दिली

पाऊस मुसळधार पावसानं काल मुंबईला झोडपून काढलं परवा रात्रीपासून झालेल्या अतीवृष्टीमुळं मुंबईत दोन जणांचा बळी गेला आहे या पावसानं मुंबईतील जनजीवन विस्कळीत झालं अनेक ठिकाणी पाणी साचलं तर रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली

येत्या चोवीस तासात काही तूरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे मुंबई ठाणे आणि उत्तर कोकण इथं जोरदार पावसाची शक्यता असल्यानं सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे पालघर जिल्हयातही अती दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे मुंबईत राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या पाच तुकड्या तैनात करण्यात आल्याची माहिती राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली ठाणे आणि पालघरमध्ये काल पावसानं दमदार हजेरी लावली नवी मुंबईत परवापासून सुरू असलेल्या पावसाचा जोर काल संध्याकाळी काहीसा कमी झाला रत्नागिरी जिल्ह्यात काल संध्याकाळी जोरदार वाऱ्यांसह पाऊस पडला किनारपट्टीवर वाऱ्यांचा जोर अधिक असल्यानं मासेमाराना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे ध्वळे शहरासह जिल्ह्यातही काल जोरदार पाऊस झाला

नाशिक शहरासह जिल्ह्याच्या काही भागातही काल जोरदार पावसानं हजेरी लावली गेल्या काही दिवसांच्या पावसामुळे गंगापूर धरण अगोदरच शंभर टक्के भरले आहे निफाडमधील नांदुरमध्यमेश्वर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे

धरणाचे सहा वक्री दरवाजे पाऊंण फुट उचलून नदीत विसर्ग सुरु करण्यात आला आहे अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने थैमान घातले असून यामुळे शेतीचं मोठ नुकसान झालं आहे नगर जामखेड रस्त्यावर आठवड इथ ओढ्याला पूर आल्याने काल काही काळ इथली वाहतूक ठप्प झाली होती संगमनेर तालुक्यातील सावरगावतळ परिसरात ढगफुटी सदृश परिस्थिती निर्माण होऊन मुसळधार पाऊस झाला

आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं

तुम्ही मात्र शक्यतो घरीच राहा निरोगी राहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार